राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं दुष्काळसद्रष्य परिस्थितीवर उपाय योजना म्हणून या तालुक्यांमध्ये आठ विविध सवलती लागू करण्यात आल्या असून संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना या उपाययोजना राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत

दरम्यान केंद्र सरकारचं पथकही दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी राज्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं

प्रधानमंत्री आवास योजनेला वेग देण्यासाठी महाराष्ट्र ग्रहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना करण्याचा निर्णय कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला

मत्स्य व्यवसायासाठी फिरते वाहन ही योजना राबवण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला मासळी विक्रीसाठी या फिरत्या वाहनाचा उपयोग करण्यात येणार आहे

ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते

मात्र निर्धारित आवाज मर्यादेचं पालन करणारे फटाकेच विकता येतील असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे वाढत्या प्रदृषणाला आळा घालण्यासाठी फटाके उत्पादन आणि विक्रीवर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर काल झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं ऑनलाईन फटाके विक्रीवर मात्र पूर्णपणे बंदी राहील असं सांगितलं आहे

कमी उत्सर्जनाचे पर्यावरणस्नेही फटाके देशभरात तयार करण्यासही न्यायालयानं परवानगी दिली आहे हा निर्णय संपूर्ण देशभरात लागू असून पर्यावरण रक्षणासाठी नागरिकांनी याचं पालन करावं असं न्यायमूर्ती ए

सिक्री आणि न्यायमूर्ती अशोक भूषण यांनी निर्णय देताना म्हटलं आहे ज्या ऑनलाईन कंपन्या या निर्णयाचं पालन न करता फटाके विक्री करतील त्यांच्यावर कारवाईचा इशारा न्यायालयानं दिला आहे विद्यार्थ्यांनी परस्परांमधलं सौहार्द कायम राखत समाजासाठी कार्य केलं पाहिजे असं आवाहन राष्टपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे ते काल प्रण्यात सिम्बॉयसिस संस्थेच्या सतराव्या दीक्षांत समारंभात बोलत होते या समारंभात नऊ सुवर्ण पदकांपैकी सहा पदकं मुलींनी मिळवल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय

डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

तिथे जाऊन मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राम मंदिर केव्हा बांधणार असं विचारणार असल्याचं ठाकरे म्हणाले औरंगाबाद इथं कार्यकर्ता मेळाव्यात काल ते बोलत होते शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्ज माफी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना झाला नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं लातूर इथंही शिवसैनिकांच्या मेळाव्यात बोलतांना ठाकरे यांनी सरकार अडचणीचे विषय न्यायालयाकडे ढकलून वेळ काढूपणा करत असल्याची टीका केली तर बीड इथं आयोजित मेळाव्यात ठाकरे यांनी दष्काळाचा वणवा पेटला असताना सरकार कागदी घोडे नाचवत असल्याची टीका केली

या आदेशानुसार नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या धरणातून जायकवाडी धरणात कुठल्याही क्षणी पाणी सोडण्यात येईल मुंबईत परवा झालेल्या राज्य जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या बैठकीत प्राधिकरणाचे अध्यक्ष के

बक्षी यांनी गोदावरी पाटबंधारे विभागाला जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचे आदेश दिले होते दरम्यान जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास नगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे

अशा परिस्थीतीत जायकवाडीत पाणी सोडणं योग्य नसल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे

एक नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणाऱ्या या यात्रेदरम्यान लातूर नांदेड आणि परभणी जिल्ह्यात काँग्रेस नेत्यांच्या सभा होणार आहेत आज लातूर जिल्ह्यात औसा निलंगा आणि लातूर इथं या सभा होणार आहे साखर कारखान्यांनी पारदर्शक कारभार करून शेतकऱ्यांचं हित जोपासावं असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे

मराठवाड्यात अत्यल्प पावसामुळे खरीप हंगाम वाया गेला असून रबी अशा मावळल्या आहेत त्यामुळे शासनानं तत्काळ दृष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी असंही पवार यावेळी म्हणाले

सोलापूर जिल्ह्यातल्या गुळवंची इथल्या रहिवासी वैशाली खताळ यांची या योजनेमुळे चुलीच्या धुरापासून मुक्तता झाली त्या म्हणाल्या मी प्रधानमंत्री उज्ज्वला गॅसची लाभार्थी आहे या योजनेमूळे माझी चुलीच्या धुरापासून मुक्तता झाली शिवाय या योजनेमुळे वृक्षतोड थांबून पर्यावरणाची होणारी हानी थांबली त्यामुळे मी प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेची आभारी आहे धन्यवाद

नागपूर तसंच भंडारा जिल्ह्यातल्या पाणी पूरवठा योजनांची आढावा बैठक काल मंत्रालयात झाली त्यावेळी ते बोलत होते राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना आणि मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना अंतर्गत सर्व योजनांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील असंही यावेळी सांगण्यात आलं

भारत वेस्ट इंडीज दरम्यान सुरू असलेल्या पाच एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज विशाखापट्टणम् इथं होणार आहे दुपारी दीड वाजेपासून हा सामना सुरू होईल मालिकेत गुवाहाटी इथं झालेला पहिला सामना जिंकून भारत एक शून्यनं आघाडीवर आहे